बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली वंचित वर्गासह शेतकरी कामगार आणि विशेष करून महिलांना समान हक्क मिळवून द्यायचं मोठं कार्य बाबासाहेबांनी केलं जनतेनं बाबासाहेबांच्या विचारानं त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालावं असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे बाबासाहेबांनीच देशातल्या सामाजिक न्याय व्यवस्थेचा पाया रचला असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे नागपुरात दीक्षाभूमी आणि मुंबईत चैत्यभूमी इथं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला आहे राज्यपाल चे विद्यासागर राव मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती समारंभाला नाशिक मध्ये काल मध्यरात्रीपासूनच प्रारंभ झाला नाशिक शहरात सीबीएस इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महापौर रंजना भानसी तसंच अन्य लोकप्रतिनिधींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महामानावाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती बुलडाणा जिल्ह्यात सर्वत्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं बौद्ध विहार गारडगाव इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे वाशीम जिल्ह्यात आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्वधर्मियांनी अभिवादन केलं शहरातल्या विविध सामाजिक संस्थांनी समाजोपयोगी कार्यक्रम तसंच बौद्ध विहारात विविध कार्यक्रम आणि रॅलीचं आयोजन केलं आहे अमरावती इथं इरविन चौकातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली जालना शहरातही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे

पालघर जिल्ह्यात सर्वत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज गडचिरोली जिल्ह्यातही उत्साहात साजरी करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातर्फे अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केलं गडचिरोली जिल्ह्यात भूसुरुंगस्फोटानं उध्वस्त झालेल्या भापडा पुलाचं बांधकाम पोलीस विभागाच्या मदतीनं सुरु झालं आहे

यामुळे दूर्गम भागातल्या नागरिकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे एटापल्ली तालुक्यातल्या जारावंडी ते छत्तीसगडमधल्या पाखाजूर या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या या पुलाचं बांधकाम सुरु असताना नक्षलवाद्यांनी हा पूल भू सुरूंग स्फोटानं उडवला होता पुलाच्या बांधकामादरम्यान काही अनुचित घटना घडू नये यासाठी केंद्रीय राखीव दल आणि जिल्हा पोलिसांचं पथक तैनात केलं आहे

धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी मुंबईत काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसच्या उमेदवारांना पाठींबा द्यायचा निर्णय लोकभारती पक्षानं घेतला आहे संविधान बचावासाठी मुंबईत नुकत्याच आयोजित केलेल्या समविचारी मेळाव्यात मुंबईतले पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते

राज्यात राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांनांही त्यांच्या मतदार संघात पाठींबा देणार असल्याचं पाटील यांनी यावेळी जाहीर केलं उस्मानाबाद तालुक्यातल्या तडवळा इथल्या दिलीप ढवळे या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या प्रकरणी दोन दिवस उलटल्यानंतरही संबंधितांवर अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही त्यामुळे याप्रकरणी आपण पोलीस महासंचालकांकडे तक्रार करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉप्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली ते आज उस्मानाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते

सोलापर जिल्ह्यातल्या सांगोला मंगळवेढा बार्शी आणि करमाळा या तालक्यांमधे चारा छावण्या सरू करण्यासाठी विविध संस्थांना मंजुरी दिली असून अद्याप छावण्या सुरु न करणा या संस्थांच्या मान्यता रद्द करुन त्या इतर संस्थांना दिल्या जातील असं जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केलं आहे ते काल सोलापुरात बातमीदारांशी बोलत होते

येत्या सोमवार पूर्वी कोणत्याही स्थितीत संबधीत तालुक्यात छावण्या सुरू करण्याबाबतच्या सुचना उपविभागीय अधिका यांना दिल्याचं भोसले यांनी सांगितलं

कमाल तापमानात फारसा बदल झाला नाही मराठवाडा आणि विदर्भात ते सरासरीपेक्षा खुपच जास्त तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त होतं येत्या दोन दिवसात राज्याच्या सर्व विभागांमधे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पृणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे